कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोउत्सवासाठी गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

देशभरात स्रू असलेल्या कोरोंना प्रादुर्भवाच्या पार्श्वभूमीवर सरकारी आणि खाजगी विमा कंपण्यांकड्न विशेष विमा योजना सादर

आशियातल्या सर्वात मोठ्या म्ंबईतील धारावी झोपडपट्टीची कोरोंनाम्क्तीकडे वाटचाल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना ग़ह विभागानं आज जारी केल्या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

शक्य असेल तर माघी गणेशोत्सवादरम्यान किंवा पुढच्या वर्षी विसर्जन करावं विसर्जनादरम्यान मिरवणुका काढू नयेत अशा सूचनाही गृह विभागानं जारी केल्या आहेत देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे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

या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचा आदेश अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते

कोरणा बाधित आमदारांचा मंबई प्रवासाचा इतिहास असून सध्या त्यांच्यावर नागप्रच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार स्रू आहे

राजभवनातल्या अठरा कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे गेल्या आठवड्यात राजभवनातील दोन कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तिथल्या अन्य शंभर जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या

आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व विलगीकरणात नाही माझा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आली आहे आपल्या प्रकृती संदर्भात प्रसार माध्यमांत काही ठिकाणी प्रसिदध झालेलं वृत्त निराधार असल्याचं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केलं आहे

सध्या देशभर सुरु असलेल्या कोरोना प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरकारी आणि खासगी वैदयकीय विमा कंपन्यांनी कोरोना कवच आणि कोरोना रक्षक नावाने अल्प मृदतीच्या आणि कमी प्रिमिअमच्या नवीन वैदयकीय विमा योजना सुरु केल्या आहेत भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार या नव्या योजना सुरु केल्या आहेत

नेहमीच्या आरोग्य विमा योजनेत कोरोनाचा समावेश असला तरी त्या योजनेसाठीचा वार्षिक हप्ता कितीतरी अधिक असल्याचं लक्षात आल्यानेच विमा नियामक प्राधिकरणाने सर्वसामान्य नागरिकांसाठी या नव्या योजना सुरु करण्याचे स्पष्ट निर्देश सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य विमा कंपन्यांना दिले होते खास कोरोनासाठीच्या या विमा योजना किमान साडेतीन महिन्याच्या मृदतीपासून कमाल साडेनऊ महिन्यांच्या मुदतीसाठी तयार केल्या गेल्या आहेत

या निर्णयाचा मोठा लाभ देशांतर्गत उत्पादकांना होणार आहे आतापर्यंत जे खरेदी करार झालेले असतील ते पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे

बच्चन कुटुंबात अभिनेत्री जया बच्चन वगळता सर्वांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि त्यांची कन्या आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं अमिताभ बच्चन यांना यांचा जलसा बंगला आणि रेखा यांचा सी स्प्रिंग बंगला आज पालिकेनं सील केला सध्या अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांच्यावर म्ंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार स्रू आहेत त्यांना काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दोघांनाही करोनाची बाधा झाली आहे अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली बच्चन पिता प्रांची प्रकृती स्थीर असल्याचं नानावटी प्रशासनानं सांगितलं आहे जलसा आणि जनक बंगल्यातल्या कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे अमिताभ यांच्या बंगल्याच्या परिसराचे निर्जंतुकीकरण केले जात आहे मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्य शासनाने अनेक बाबीत शिथिलता दिली मात्र त्याबरोबरच दिशानिर्देशांचे पालन करण्याचे बंधन घातले नागप्रकरांनी या गोष्टीला तिलांजली देत नियमांचे उल्लंघन केले त्यामुळे पृन्हा लॉकडाऊन करण्याच्या आय्क्तांनी दिलेल्या इशाऱ्याला आपले समर्थन आहे फक्त निर्णय घेताना या शहरातील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे अशी विनंतीवजा सुचना महापौर संदीप जोशी यांनी केली आहे मनपा आय्क्त त्काराम मुंढे यांनी काल एक व्हिडिओ प्रसारित करून नागरिकांनी नियम पाळले नाही तर नागप्रात संचारबंदी लागू करावी लागेल असा इशारा दिला या पार्श्वभूमीवर महापौर संदीप जोशी यांनी ही सूचना केली आहे नागप्रातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी संचारबंदीसारखा निर्णय स्वागतार्ह आहे पण या निर्णयाने कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांचे मोठे न्कसान होणार आहे याची चाचपणी करण्यासाठी आयुक्तांनी माझ्यासोबत शहराचा संयुक्त दौरा करावा संचारबंदी जाहीर करण्यापूर्वी जनजागृती करावी कुठल्याही प्रयत्नांचा परिणाम झाला नाही तर नक्कीच संचारबंदी जाहीर करावी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून प्र्णपणे प्रशासनाच्या सोबत राह असेही महापौर संदीप जोशी यांनी म्हटले आहे देशभरातील वाहनांना नोंदणीच्यावेळी किंवा फिटनेस प्रमाणपत्र देताना फास्ट टश्व तपशील मिळविणे स्निश्चित करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे मंत्रालयाने राष्ट्रीय माहिती केंद्राला एनआयसी पत्र लिहिले असून त्याच्या प्रति सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवल्या आहेत

वाहन प्रणाली आता वाहन ओळख क्रमांक आणि वाहन नोंदणी क्रमांकादवारे फास्टश्ववरील सर्व माहिती मिळवित आहे अशाच प्रकारे मंत्रालयाने नवीन वाहनांची नोंदणी करताना तसेच वाहनांना राष्ट्रीय परवान्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र देताना फास्टशाची माहिती मिळवणे स्निश्चित करण्यास सांगितले आहे आशियातल्या सर्वात मोठ्या दाटीवाटीच्या धारावी झोपडपट्टीनं आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल स्रू केली आहे

धारावीतला कोरोनाविरोधातला लढा यशस्वी ठरला आहे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 जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रायसस यांनी ज्या देशांनी कोरोना नियंत्रणात उतम कामगिरी केली त्यांची उदहारणं देताना धारावीतल्या एकात्मिक प्रयत्नांचा आवर्ज्न उल्लेख केला आहे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

साडेतीन लाख लोकांचं स्कानिंग केलं

याशिवाय आमदार खासदार आणि नगरसेवकांनीही या भागात मोफत अन्नधान्याचं वितरण केलं या एकत्रित प्रयत्नांमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असं म्ंबई महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे